बुद्धविचार विज्ञानाधारत असल्यानं त्याचा स्वीकार जगातील अनेक राष्ट्रांनी केला आणि त्याचा प्रसार विश्वभरात झाला कद्रीय मंत्री श्री रामदास आठवले यांचं प्रतिपादन

दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री श्री गिरीश बापट यांचे आदेश

राज्यात मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना रार्बावण्याचा ांनणय राज्य मंत्रिमंडळ बैठकांत घेण्यात आला

बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई भूषवणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग जलस्त्रोत नदी विकास आणि गंगा शुद्धीकरण मंत्री श्री नितीन गडकरी कर्नाटक राज्याचे उपम्रख्यमंत्री डॉ

परमेश्वरा केंद्रीय सामाजिक व्याय राज्यमंत्री श्री रामदास आठवले राज्याचे ऊर्जामंत्री श्री चंद्रशेखर बावनक्ळे राज्याचे सामाजिक व्यायमंत्री श्री राजक्रमार बडोले आणि नागपूरच्या महापौर श्रीमती नंदा जिचकार उपस्थित राहणार आहेत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागप्रख्या पवित्र दीक्षाभूमीवर आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी देशाच्या विविध भागांमधून हजारो बौद्ध अन्रयायांचे जत्ये नागपूर इथं दाखल व्हायला प्रारंभ झाला आहे धम्मदीक्षा सोहळ्याच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून पवित्र दीक्षाभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती स्मारक समितीच्या वतीनं आयोजित बद्दविध स्वरूपाच्या विशेष कार्यक्रमांना सुरवात झाली दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि दीक्षाभूमी महिला धम्म संयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित महिला परिषदेनं याची सुरवात झाली असून भारतीय घटना आणि लोकशाहीपुढील आव्हानं या विषयावर यावेळी परिसंवाद झाला बुद्धविचार हे विज्ञानाधार्धारत असल्यानं त्याचा स्वीकार जगातील अनेक राष्ट्रांनी केला आणि त्याचा प्रसार विश्वभरात झाला असं प्रतिपादन कद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री रामदास आठवले यांनी आज केलं नागपूरमध्ये कामठी इथल्या ड्रॅगन पॅलेस र्पारसरात आयोजित चतुथ आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट शांतता र्पारषदेचं उद्घाटन त्यांच्या विशेष उपस्थितीत झालं त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री श्री राजकुमार बडोले पर्राषदेचे उद्घाटक लेह लद्दाख इथल्या आंतरराष्ट्रीय महाबोधी मेडीटेशन सटरचे संचालक भदन्त संघसेना आणि अध्यक्षस्थानी वृद्धगया इथल्या महाबोधी सोसायटी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष भदन्त डॉ वरसंबोधी तसंच राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाच्या सदस्या आणि ड्रॅगन पॅलेसच्या संस्थापिका अॅड सुलेखा कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होत्या आज जगात अस्थिरता आणि अशांतता असतांना बुद्धांचे क्रांतीकडून शांतीकडे हिसेकडून अर्णहसेकडे आणि दुखाकड्रन दुखनिवारणाकडे नेणारं तत्वज्ञान महत्वाचं ठरतं

जगातील ज्या देशांनी तथागत गौतम बुद्धांचा शांती आणि मैत्रीचा विचार स्वीकारला त्या देशातील प्रतिनिधोंना या पर्परषदेत आमंत्रित करून र्मचतन आणि विचार मंथन करणं हा या र्पारषदेचा उद्देश असल्याचं अॅड सुलेखा कुंभारे यांनी यावेळी सांगितलं या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साधून आज नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ

हा कार्यक्रम आज आणि उद्या दिवसभरासाठी आयोजित करण्यात आला आहे

स्रुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस कक्ष आणि पोलीस मदत केंद्राची वव्यवस्था करण्यात आली आहे आज सकाळी नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं नियंत्रण कक्षाचं उद्घाटन महापौर श्रीमती नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आलं या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साधून आज नागपूर इथं धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे या परिषदेला मलेशिया जपान थायलंड तसंच भारतातील तामिळनाडू केरळ हिमाचल प्रदेश आणि छतीसगढ इथले बौद्ध अनुयायी आले आहेत या परिषदेत जपानमध्ये टोकियो विद्यापीठात अध्यापनाचे काम करणारे कझ्रमोरी ससाकी हे बौद्ध धर्मावर मार्गदर्शन करणार आहेत संपूण देशातील र्विषमता नष्ट व्हावी यासाठी आयुष्यभर प्रयत्न करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या र्विषमता म्क्तीच्या संकल्पात सहभागी होण्याचा संकल्प आपण सव र्मिळून करूया असं राज्याचे अथ नियोजन आर्मण वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटोवार यांनी केलं

सणासुद्धाच्या काळात ग्राहकांना भेसळ युक्त दूध घ्यावं लागू नये यासाठा अन्न आर्मण औषध प्रशासनानं मुंबईत येणाऱ्या दधाची तपासणी करण्याची धडक मोहींम हाती घेतलो आहे

मुंबईमध्ये प्रवेश करणाऱ्या मुलुंड नाका र्दाहसर नाका मानखुद नाका ऐरोला टोल नाकाम्रलूंड पूव नाका या पाच ठिकाणी द्धाची तपासणी करण्याची मोहीम राबवली गेली अन्न आर्गण औषध प्रशासन मंत्री श्री र्गारश बापट यांच्या मागदशनात झालेला हा मोहांम पाचहो ठिकाणी एकाच वेळी पहाटेपयत सुरु होती

पंतप्रधान स्रुरक्षित मातृत्व योजना हा भारत सरकारचा नवा उपक्रम आहे याअंतर्गत प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला सर्व गर्भवती महिलांना व्यापक आणि गुणवत्तापूर्ण प्रसवपूर्व देखभालीची स्रविधा दिली जाते ऐक् या याविषयी आमच्या लाभार्थ्याकड्रन

मला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजनेच्या अंतर्गत आमच्या आशाताई उज्ज्वला पाटील यांनी कागदपत्राच्या पुर्ततेसाठी खूप मदत केली व त्या लाभामुळे मला स्वतःसाठी सकस आहार व गरोदरपणासाठी आर्थिक मदत झाली त्यासाठी मी त्यांची पूर्णपणे आभारी आहे आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेवर येईल असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक आणि अधिकारिता राज्यमंत्री श्री रामदास आठवले यांनी केलं ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय हे सर्वसामाव्य माणसाच्या हितासाठी घेतलेले निर्णय आहेत असंही त्यांनी सांगितलं पेट्रोल आणि डिझेल या दोन वस्तुंना वस्तू आणि सेवा करांच्या अंतर्गत आणावं असा सरकारचा विचार असल्याचंही ते म्हणाले

राज्यातील शेतकऱ्यांना दिदवसा सिंचन करणे शक्य व्हावं आर्गण त्या माध्यमातून र्षांसंचनाखालील क्षेत्र वाढावं यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना रार्बीवण्याचा र्णनणय मंत्रिमंडळ बैठर्कोत घेण्यात आला

हौसी तरुण तरुणी छंदाचा भाग म्हणून तयार करौत असलेले बँड पथक नागपुरात चांगलेच ख्यातीप्राप्त होत आहेत